काल दुपारपासूनच सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकांतील ढोलताशांचा गजर आणि पुढच्या वर्षी लौकर या अशा घोषणांनी गावोगावचा आसमंत दुमदुमून गेला आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांच्यांवर आधारित हा वृत्तांत विशालकाय गणेशमूर्ती आणि आपल्या या आराध्य दैवताला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला जनसागर यामुळं मुंबईतले रस्ते काल ओसंडून वाहात होते वाजत गाजत गुलाल उधळत येणाऱ्या मिरवणुकांनी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर माणसांचा जणू महासागरच उभा केला होता सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास जिथून सुरू होतो त्या प्ण्यातल्या मिरवणुकांचा थाट काही औरच होता मानाचे गणपती शहरातून चांदीच्या पालखीतून सजवलेल्या स्थातून मेघडंबरीतून निघाले तो सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली होती पर्यावरण पुरक विसर्जनासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचं यंदाही विसर्जन घाटांवरील दृष्यातून स्पष्ट होत होतं नाशिक शहरातही विसर्जनाच्या मुहूर्तावर महापालिकेनं स्वच्छतेचा जागर केला तिथं चिमुकल्यांचं लेझीम पथक आणि मलखांब प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत होतं धुळ्यातली हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेली गणपती विसर्जन मिरवणूक खूनी मशिद इथं पोहचली तेव्हा मुस्लिम बांधवांनी मिरवणूकीवर पुष्पवृष्टी केली नंदुरबारमध्येही गणेशविसर्जन मिरवणूकीत हिंदूमुस्लिम ऐक्य दिसून आलं ऐतिहासिक दादा गणपती आणि हरिहर भेटीचा रथोत्सव हा इथल्या मिरवणुकीतला मानबिंदू यंदा नंदुरबारकरांनी डीजेला फाटा देत वारकरीनृत्यावर ताल धरला गुलालही उधळायचं टाळलं लातूर जिल्हात यंदा पाउस कमी झाला पाणी टंचाई लक्षात घेउन गणेश भक्तानी यंदा गणपती मुर्तीचं विर्सजन न करता ती प्रशासनाकडे दान करावी असं आवाहन करण्यात आलं होतं सार्वजनिक गणेश मंडळानी या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला कोल्हाप्रात पंचगंगा नदीचं पाणी अजून पात्राबाहेरच असल्यानं गणेशमूर्तीचं विसर्जन इराणी खणीमध्ये करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं

नांदेड जळगाव सोलापूर सातारा अहमदनगर इथं ही चोख बंदोबस्तात आणि उत्साही वातावरणात गणपतधंचं विसर्जन झालं

प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्थाविसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्याचं संकलन करत होत्या रत्नागिरीतल्या पोलिसांच्या गणपतीसह नऊ सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन आज होणार आहे मुंबइ आणि पृण्यातल्या विसर्जन मिरवण्काही अजून संपलेल्या नाहीत तिथं दुपारपर्यंत विसर्जन चालेल

राज्यातल्या आमच्या वार्ताहरांसह आरती मेस्त्री पुणे

दरम्यान गणेशविसर्जनाच्या वेळी राज्यात विविध ठिकाणी तेरा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे रत्नागिरी सिंधुद्ग नाशिक अमरावती आणि अहमदनगर जिल्ह्यात या घटना घडल्या किसान मानधन प्रधानमंत्री किसान मानधन योजना या शेतकऱ्यांसाठीच्या निवृत्ती वेतन योजनेचा शूभारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रांची इथं झाला

पुनर्वसन आराखडा सांगली कोल्हाप्र जिल्ह्यांतील प्रपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत प्नर्वसन आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकानं नुकतीच पाहणी केली त्यानंतर या पथकाची आणि मुख्यमंत्र्यांची काल मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते पूरस्थिती उद्गवणाऱ्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठीची योजनाही तयार करता येईल त्यामुळं हा आराखडा इतरांसाठी रोल मखिल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला पूर पंचनामे कोल्हापर कोल्हापूर जिल्ह्यात नुकताच येऊन गेलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचं काम कृषी विभागानं पूर्ण केलं आहे

एकंदर नुकसान तेराशे कोटी रुपयाचं आहे पर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आला असूनभामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे यंदाच्या पावसाळ्यात संपर्क तुटण्याची ही सातवी वेळ आहे

दुर्गम वस्त्यांमधली स्थिती कळण्यासाठी विलंब लागत आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती दिली

शमा शिरूर क्रीडा मंत्रालयानं यंदाच्या पद्मश्री प्रस्कारासाठी ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे त्यात महाराष्ट्राची नेमबाज सुमा शिरूरचा समावेश आहे सात महिला खेळाडूंची पद्मश्रीसाठी शिफारस करण्यात आल्याचं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं मुष्टीयोद्धा मेरी कोम हिची पद्मविभूषण आणि बद्धानिंटनपट्र पी व्ही सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे

सलामीवीर के एल राहुल ऐवजी शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला आहे पण सलामीची संधी रोहित शर्माला दिली जाईल